तर राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावर चर्चा झाली राज्यसभेत शून्यकाळ संपताच आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली त्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली

लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी घोषणाबाजी करत असलेल्या विरोधी पक्ष सदस्यांना वारंवार आपल्या प्रश्नोत्तराचा तास चालवण्याबद्दल विनंती केली मात्र तरीही विरोधी सदस्यांनी गदारोळ सुरू ठेवल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करत असाच गोंधळ केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला तरीही प्रत्येक वेळी कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू ठेवल्यानं रात्री नऊ वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राष्टूपतींच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद व्यक्त करत अनेक सूचना मांडल्या विरोधी पक्षांनी कृषी कायदे मागं घेण्याची ही मागणी केली

व्यंकयया नायडू यांनी केली त्यानंतर शून्य काळात विविध मुद्द्यावर चर्चा झाली मात्र त्यानंतर आम आदमी पार्टीच्या तीन सदस्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली सभापतींनी त्यांना वारंवार आपल्या जागेवर जाऊन चर्चा करण्याची विनंती केली परंतु त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यामुळे त्यांना दिवसभरासाठी निंलबित करण्यात आलं दरम्यान मोबाइल फोनचा वापर करून सभागृहातील कामकाज रेकॉर्ड करू नये असं आवाहन राज्यसभा अध्यक्ष मे वेंकैया नायड्र यांनी सर्व सदस्यांना केलं काही सभासद आपल्या मोबाईलवर असे चित्रीकरण करतात हे वारंवार लक्षात आल्याने त्यांनी सभासदांना सभागृहात मोबाईल फोनच्या वापरावरील बंदीची आठवण करून दिली रेकॉर्डिंग करणे आणि सोशल मीडियावर त्याचा प्रसार करणे म्हणजे विशेषाधिकाराचं उल्लंघन आणि सभागृहाचा अवमान आहे असं नायडू यांनी सांगितलं सभागृहातील सर्व सदस्यांनी अशा कृतींपासून दूर राहावे आणि त्याबाबत सावधगिरी बाळगावी असंही ते म्हणाले भारत संरक्षण बंगळूरूमध्ये आजपासून सुरू झालेल्या आशियामधल्या सर्वात मोठ्या हवाई प्रदर्शनाचं अर्थात अरो शोमध्ये उद्या हिंद महासागर प्रदेशाच्या संरक्षण मंत्र्याची परिषद होणार आहे

या देशांचे संरक्षण मंत्री आणि संरक्षण सचिव या परिषदेत भाषण करणार आहेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या भाषणानं परिषदेचा समारोप होईल भारतीय सागरी प्रदेशातील सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञानाचं आदान प्रदान सागरी पर्यावरण संवर्धन आपत्ती निवारण अशा विविध मुद्द्यावर या वेळी चर्चा होणार आहे

संरक्षण क्षेत्रात भारत स्वदेशी बनावटीच्या साधन सामुग्रीच्या विकासात आणि निर्मितीतभारताची कामगिरी लक्षणीय रीत्या सुधारत असून संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातहीउत्पादनात भारतात मोठी संधी असल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं

भारताच्या संरक्षण दलाचं सामर्थ्य अधोरेखित करणाऱ्या या आ अरो शो मध्ये स्वदेशी संरक्षण उत्पादनांच्या सादरीकरणावर भर दिला आहे

जो इंडिया प्रदर्शनाला शुभेच्छा देताना देशाच्या संरक्षण आणि हवाई क्षेत्रामध्ये अमर्याद क्षमता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

भारत सरकारने या क्षेत्रांमध्ये भविष्यवादी सुधारणा घडवून आणल्या आहेत यामुळे आत्मनिर्भर होण्याच्या आपल्या प्रयत्नांना चालना मिळत असल्याचं ते म्हणाले

काही परदेशी व्यक्ती आणि संस्थांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या मत प्रदर्शना नंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं याबाबत के निवेदन जारी केलं आहे

देशाच्या काही भागातल्या शेतकऱ्यांचाच या सुधारणांबाबत आक्षेप आहे त्यांच्या मनातल्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी आणि त्यांचे मुद्दे ऐकून घेण्यासाठी सरकारनं संबंधित शेतकऱ्यांशी अनेकदा चर्चा केली हे कायदे स्थगित करण्याचा प्रस्तावही सरकारनं पुढे केला खुद्द पंतप्रधानांनी या प्रस्तावाबाबत ग्वाही दिली आहे मात्र काही भारतविरोधी गट याबाबत चुकीचा प्रचार करत आहेत हे खेदजनक असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ स्रि जयशंकर यांनीही ट्वीत करून याबाबत आपली भूमिका मांडली आहे भारत आत्मविश्वासाचा बळावर यशस्वी होईल आणि भारताच्या विरोधातली कुठलीही कारवाई कधीही यशस्वी होणार नाही असं जयशंकर यांनी म्हटलं आहे ट्विटर शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह हॅशटॅग चालवणारी खाती आणि ट्वीटस बंद करण्याचे आदेश देऊनही अशी खाती अनब्लॉक केल्याबद्दल केंद्र सरकारनं ट्विटरला कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयानं शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह संदेश आणि असे संदेश देणाऱ्या खात्यांवर बंदी आणणायचे आदेश ट्विटरला दिले होतेमात्र त्याची अंमलबजावणी ट्विटरनं केली नसल्याचं आढळल्यानं सरकारनं ट्विटरला नोटीस बजावली आहे ट्विटरला सरकारी आदेशांचं पालन करणं अनिवार्य असूनट्विटर न्यायालयाची भूमिका बजावू शकत नाही असंही सरकारनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे

हर्ष वर्धन तरुणाईला नाविन्यपूर्ण संशोधन उत्पादन पेटंट घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं तरच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होईल असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आज केलं

कोरोना साथीच्या उच्चाटनासाठी कोरोना लसीकरण मोहिमेबाबत योग्य माहिती लोकांना देण्यासह सरकारच्या या संदर्भातल्या उपाय योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तरुण पिढीनं प्ढं आलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली भारताचं विश्व गुरु हे स्थान पुन्हा मिळवण्यासाठी सर्वांनी केत्रित येऊन काम केलं पाहिजे असंही हर्ष वर्धन म्हणाले

टोपे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली महिलांना घरातून रुग्णालयात नेण्यासाठी विशेषतः गरोदर महिलांना रुग्णालयातून त्यांच्या घरी सुरक्षित सोडण्यासाठी ही सुविधा असणार आहे या फिरत्या दवाखान्यात चाचणी प्रयोगशाळेची सुविधा असणार आहे

ग्रामीण भागात प्रत्येक जिल्हयाला प्रत्येकी दोन फिरते दवाखाने असणार आहेत मुंबईतही फिरत्या दवाखान्यात वाढ केली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं भीमसेन जोशी भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपल्या अतुलनीय गान कर्तृत्वाने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीला उद्यापासून स्रवात होत आहे या निमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळानं येत्या शनिवारी आणि रविवारी पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच इथं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे दोन दिवसांच्या या कार्यक्रमात पंडितजींच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचा यात सहभाग असेल असं आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भारतीय संस्कृती संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत

कोरोना संकट काळात महापालिकेला मदत करणाऱ्या हॉटेलांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे

जम्मूकाश्मीर काश्मीरखोऱ्याला देशाशी जोडणारा जम्मू श्रीनगर महामार्ग देखभाल दुरुस्तीसाठी या महिन्यात आता दर शुक्रवारऐवजी दर गुरुवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे महामार्ग वाहतूक प्राधिकरणानं ही माहिती दिली आहे उद्या या महिन्यातील पहिला गुरुवार असल्यानं या नव्या नियमाची उदयापासून अंमलबजावणी होणार आहे

सर्वसामान्य नागरिक आणि ड्रायव्हर्स यांनी वाहतूकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्राधिकरणानं केलं आहे

गरम हवेसोबत राखेचे कण अंगावर उडाल्याने हे कामगार जखमी झाले